सिरम संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्या हस्ते या यंत्राचं अनावरण करण्यात आलं जाणून घेऊया या यंत्राच्या वैशिष्ट्यांविषयी झपाट्याने फैलावत असलेला कोरोना संसर्ग रोखायचा असेल तर त्याच्या चाचण्याही जलद गतीने आणि अचूक झाल्या पाहिजेत

कुठल्याही चाचण्यांमध्ये महत्वाचा भाग म्हणजे निदानातली अचूकता या यंत्राद्वारे होणारे निदानही तितकंच अचूक येत यंत्राचा आकारही अगदी एखाद्या टेबलवर मावेल इतकाच आहे शिवाय हे यंत्र हाताळण्यासाठी केवळ एका तंत्रज्ञाची गरज लागते या यंत्रात वापरण्यात आलेला प्रत्येक घटक भारतातच विकसित करण्यात आला आहे हे यंत्र आत्मनिर्भर भारत अभियानाची खऱ्या अर्थाने सुरुवात आहे असं म्हंटल तर वावग ठरणार नाही आकाशवाणी बातम्यांसाठी प्ण्याहन सविता म्हसकर यांच्यासह भूषण राजग्रू पुणे महापालिकेचे सुमारे दोनशे कर्मचारी महापौरासह अनेक नगरसेवक कोरोना बाधित झाले आहेत महापालिका भवनात अनेक कोरोनाग्रस्त आढळल्याचा परिणाम पालिकेच्या कामकाजावर झाला आहे आता महापालिका भवनात अक्षरश श्कश्काट पहायला मिळात आहे ऐक्या याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून प्ण्यात महापौर महापालिकेतील विरोधी पक्षनेते यांच्यासह काही नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे राजकीय क्षेत्र धास्तावले आहे अनेक लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रम एकदम कमी केले असून काहींनी तर घराबाहेर पडणेच बंद केले आहे पुणे महापालिकेच्या विविध विभागातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली आहे

महापौर मुरलीधर मोहोळ यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या बैठकीला जे अधिकारी होते त्या सगळ्यांचं विलगीकरण करण्यात आले आहे परंतु या घटनेमुळे महापालिकेतील कर्मचारी आणि अन्य अधिकारी घाबरले आहेत कामाशिवाय महापालिकेत जाणे आता टाळा असा संदेशच एकप्रकारे पोहोचल्याने महापालिका भवनात दिवसभर शुकशुकाट आहे याशिवाय महापालिका भवनाच्या मुख्य दारावरूनच महत्त्वाच्या कामाशिवाय आत जाण्याला मज्जाव करण्यात आला आहे त्यामुळे कामासाठी येणाऱ्या मंडळींव्यतिरिक्त अन्य लोकांची रेलचेल एकूणच येथे कमी झाली आहे शिवराज सणस आकाशवाणी बातम्यांसाठी पूणे

गेल्या दोन अडीच महिन्यांपासून याच्यावर संशोधन सुरू होतं विशिष्ट दर्जाचे मास्क बनवण्यासाठी जे तंत्रज्ञान लागतं त्या मशीनच्या निर्मितीपासून फॅब्रिक डिझाईन त्याला मान्यता मिळवणे या सर्व तांत्रिक बाबींवर मात करत अखेर निर्मितीला सुरुवात केली बाजारात अनेक प्रकारचे मास्क असले तरी दर्जेदार मास्क ची वानवा होती

टाळेबंदीच्या काळात खासगी रुग्णालय बंद रुग्णाचे हाल अशा बातम्या येत असतांना राज्याच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील सर्वात जास्त रुग्णांवर उपचार करणारं विवेकानंद रुग्णालय मात्र अपवाद ठरलं आहे कोरोना संसर्गाच्या भिती मुळे कॅन्सर सारख्या आजारवर उपचार करणे डायलीस चे चक्र चालू ठेवण आदीच महत्त्व ओळखून लातूरातील विवेकानंद रुग्णालयाने परिसराच्या आरोग्यासाठी रुग्णांच्या डॉक्टर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत नियमित उपचार सुरुच ठेवले होते कॅन्सर रुग्णासाठी स्वतंत्र अतिदक्षता विभाग निर्माण करून तिथे सर्व सुविधा उपलब्ध करुन रुग्णांना दिलासा दिला सर्व उपचार योजनेतुन झाल्यानं आम्हाला कोणताही खर्च लागला नसल्याची भावना रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली अरुण समुद्रे लातूर उस्मानाबाद जिल्हा परिषदेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या विविध भागातून कामांसाठी येणाऱ्या अभ्यागत अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांना आयुर्वेदिक पध्दतीने तयार केलेला रोगप्रतिकारशक्तीं वाढवणारा काढा सर्वांसाठी उपलब्ध करून दिला आहे जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर हा काढा करून ठेवण्यात आलेला आहे

अशाप्रकारे आयुर्वेदिक काढा उपलब्ध करून देणारी उस्मानाबाद ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद ठरली असल्याच मत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संजय तुबाकले यांनी सांगितलंते म्हणाले